प्ण्याच्या कोथरुड मतदार संघातून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तर कसबा मतदार संघातून महापौर मुक्ता टिळक यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे पर्वतीमधून माधुरी मिसाळ शिवाजीनगर मतदार संघातून सिद्धार्थ शिरोळे हडपसर योगेश टिळेकर खडकवासला भीमराव तापकीर कँटोनमेंट सुनील कांबळे तर वडगाव शेरी मध्रन जगदीश मुळीक यांची वर्णी लागली आहे काँग्रेसमध्रन भाजपामध्ये दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर मधून उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेनेनही आज पहिली यादी जाहीर केली अस्रन प्रंदर मध्रन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे पिंपरी मधून गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी देण्यात आली आहे

निवृत्त पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी शिवाजीनगर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भोर मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे आणि प्रंदर मध्रन काँग्रेसतर्फे संजय जगताप तसच जुन्नरमध्रन शिवसेनेचे आमदार शरद सोनावणे यांनीही अर्ज भरला आहे प्रम्ख पक्षाच्या उमेदवारांची अधिकृत यादी आज जाहीर झाली असल्याने आता उद्याच्या सुटीनंतर गुरुवार आणि शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून शनिवारी दाखल अर्जांची छाननी होणार आहे

जिल्ह्यातल्या पुरंदर आणि हवेली तालुक्यातल्या या कुटुंबांच संपूर्ण घरदार पुरात उद्ध्वस्त झालं असून सध्या हि क्ट्ंब शासनाच्या तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये आश्रयाला आहेत दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करणारी देवस्थानं आणि सार्वजनिक मंडळांनी कमी खर्चात उत्सव साजरा करून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावावा असं आवाहन सहधर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख यांनी केलं आहे प्ण्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबं बाधित झाली आहेत आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागातर्फे आज आकाशवाणीच्या राज्यभरातल्या अंशकालीन वार्ताहरांच्या राज्यव्यापी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणूक काळात आकाशवाणीच्या वार्ताहरांनी निःपक्षपातीपणे वार्तांकन करावे अशी अपेक्षा आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक इरा जोशी यांनी यावेळी व्यक्त केली प्ण्याचे विभागीय आय्क्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आपल्या भाषणात प्रामुख्यानं आदर्श आचार संहितेबद्दलची सविस्तर माहिती दिली

शेकडो वृत्तवाहिन्यांच्या गर्दीतही आकाशवाणीची विश्वासार्हता अद्यापही टिकून असल्याचं मत माध्यम तज्ज्ञ विश्राम ढोले यांनी व्यक्त केलं प्णे केंद्राचे उपमहासंचालक आशिष भटनागर उपसंचालक गोपाळ आवटी आणि वृत्त विभागाचे प्रमुख नीतीन केळकर यांनीही मार्गदर्शन केलं कार्यशाळेला राज्यभरातील आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे आध्निक वाल्मिकी कवीश्रेष्ठ ग

गदिमा प्रतीष्ठानच्या वतीनं टिळक स्मारक मंदिरात आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गदिमांच्या आठवणीना उजाळा दिला ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आनंद माडग्रळकर सुमित्र माडगुळकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी लोकरंग गदिमांचे हा कार्यक्रम सादर करण्यात आला पुणे आणि परिसरात आज हवामान कोरडं होतं

उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे